देशभरात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी होत आहे

लोकसभा निवडणूकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली असून सुरक्षा यंत्रणाही सुसज्ज ठेवण्यात आली आहे

पश्विम बंगालात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्वभूमीवर निवडणूक आयोगानं बेला प्रचार गुरुवारी थांबवण्याचे निर्देश दिले होते

राज्य पोलिसांसह इं केंद्रीय पोलीस दल तैनात केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे राज्याच्या सीमेसह बांग्लादेशला जोडणा या आंतरराष्ट्रीय सीमेवरची सुरक्षा वाढवली आहे दरम्यान बानकुरा मतदार संघात एका मतदान केंद्रावर फेरमतदानाचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत

उत्तरप्रदेशातही चोख सुरक्षा व्यवस्थेत मतदानाचं साहित्य मतदान केंद्रांवर रवाना केलं आहे मध्य प्रदेश छत्तीसगढ बिहार आणि झारखंड या राज्यांना जोडल्या जाणा या सोनभद्र जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे हिमाचल प्रदेशात दुर्गम भागात निवडणूक कर्मचा यांना अधिच रवाना करण्यात आलं असून निवडणुकीच्या साहित्याच्या वाहतूकीसाठी निवडणूक आयोगानं सीमा सुरक्षा दलाच्या हॅलिकॉप्टरचा वापर केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा रविशंकर प्रसाद हरसिम्रत कौर बादल हरदीप सिंह पूरी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार तसंच किरण खेर सनी देवल रवी किशन शत्रूघ्न सिन्हा यांच्यासारखे अभिनेते या टप्प्यात आपलं नशिब आजमावत आहेत लोकसभा निवडणूका तसंच ओदिशा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यातल्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी येत्या गुरुवारी होणार आहे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगांन भाजपाचे उमेदवार सनी देओल यांना नोटीस बजावली आहे

पंजाबमधल्या गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओल निवडणूक लढवत आहे

आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागानं लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे अधिकृत आणि ताजे कल तसंच निकाल देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे

देशभरातील कानाकोप यातील आकाशवाणीचे वार्ताहर मतमोजणी ताजे अपडेट्स देतील तर स्टूडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्नेषण करतील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि श्विर वाहिन्यांमधून प्रसारित केलं जाईल आकाशवाणीच्याअधिकृत युट्युब वृत्तवाहिनीवर पण हा कार्यक्रम उपलब्ध असेल

त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं केदारपुरी बेल्या विकास कार्यांचाही मोदी आढावा घेणार आहेत उद्या बद्रिनाथला त्यांच्या हस्ते प्रार्थना केली जाणार आहे हिवाळ्याच्या सुट्टीनंतर या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही मंदिरांचं प्रवेशद्वार आता भक्तांसाठी खुलं केलं आहे जम्मू काश्मीरमधे वार्षिक अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा जम्मूचे विभागीय आयुक्त सजीव वर्मा आज घेतला यात्रेकरुसाठी लंगरच्या निर्मितीसह विविध सोयी सुविधाची पाहणी त्यांनी यावेळी केली रेल्वे मार्ग तसंच जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारीकरण प्रकल्पांचा आढावा यावेळी रेल्वे तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिका यांसह बांधकाम कंपन्यांनी घेतला वाहतूक तसंच यात्रेकरुची ये जा सुरळीत होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांची योग्य निगा राखण्याचे निर्देश यावेळी वर्मा यांनी दिले आसाममधे परदेशी नागरिकांच्या नागरीकत्वाबाबत निर्णय घेणा या प्राधिकरणानं एखाद्या व्यक्तीला अवैध परदेशी नागरिक घोषित केल्यास प्राधिकरणाचा निर्णय बंधनकारक राहील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आसामातल्या एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीतन एखाद्याचं नाव सामिल करायच्या अथवा वगळायच्या सरकारी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचा निर्णय अंतिम राहील असं न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं हा निर्णय दिला आहे

या भागातल्या पांझगाम गावात सुरक्षा दलांची शोध मोहिम सुरु असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली भगवान बुद्ध यांची जयंती बुद्ध पोर्णिमेच्या रुपाने आज देशभरात साजरी केली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी देशवासियाना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटलं आहे की अहिंसा शांती करुणा आणि मानवी सेवेची भगवान बुद्धांची शिकवण मानवी तिहासाला प्रभावित करणारी ठरली आहे त्यांची शिकवण वर्तमान काळात जास्त महत्त्वाची आहे असं ही ते म्हणाले केंद्र सरकारने महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्रप्रदेश तेलगंणा आणि तामिळनाडू या राज्यांना दुष्काळी परिस्थिती संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे या राज्यांमधे धरणांमधली पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे केंद्रीय जल आयोगाचे सदस्य एस

हलदार यांनी सांगितलं की तामिळनाडूला काल संध्याकाळी अशी सूचना देण्यात आली आणि याच आशयाची सूचना त्विर राज्यांना गेल्या आठवड्यात देण्यात आली होती जलाशयातील पाण्याची पातळी गेल्या दहा वर्षातील चालू पाण्याच्या साठ्याच्या प्रमाणात सरासरी वीस टक्क्यापेक्षा खाली येते तेव्हा अशा प्रकारची दुष्काळ संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येते

दरम्यान महाराष्ट्रात हवामान विभागानं विदर्भातल्या काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे

ऑस्ट्रलिया मधे संसदिय निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे